यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यापाठोपाठ सर्वात जास्त भर शिक्षण संशोधन आणि कौशल्य विकासावरच देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं ते आज उच्च शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद या विषयावरील वेबिनारमध्ये बोलत होते नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषांच्या वापरावर भर दिला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणे ही भाषा तज्ञांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले आपल्याकडील ज्ञान संशोधन मर्यादित राहण हा देशाच्या सामर्थ्यावर मोठा अन्याय ठरतो असं पंतप्रधान म्हणाले आत्मनिर्भर भारतासाठी आहे देशातील युवकांमध्ये आत्मविश्वास गरजेचा आहे शिक्षण संशोधन आणि कौशल यामुळेच आत्मविश्वास वाढीस लागेल असे ते म्हणाले एकविसाव्या शतकातील भारताला एकोणिसाव्या शतकातील विचारप्रणाली सोडून आता पुढे जावे लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं सागरी उद्योग क्षमता विकसित करण्याच्या उद्देशानं सरकार डीप सी मिशन सुरु करणार आहे भारतानं हायड्रोजन वर चालणाऱ्या वाहनांची चाचणी पूर्ण केली असून आता वाहन बाजारात हायड्रोजन चा वापर इंधन म्हणून करण्याच्या दृष्टीनं देशानं तयार व्हायला हवं

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या निर्मितीमुळे भारताला जागतिक पातळीवर सुरक्षा आणि सन्मान मिळाला आहे असं पंतप्रधान म्हणाले विज्ञानाधारित प्रकाशनांबाबत भारत जगातील सर्वोत्कृष्ट तीन देशांमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या देशात प्रतिभावान युवकांची काहीच कमतरता नाही अनेक क्षेत्रांचे दरवाजे युवकांसाठी खुले होत असून विविध देशांमध्ये भारतीय प्रतिभेची मागणी वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले

सहभागी सैन्यांना उत्कृष्ट कार्यपद्धतीची परस्पर देवाणघेवाण करण्यासह त्यांची कार्यक्षमता वाढविण्याची संधी मिळेल

हवाई दलाचे यासाठी नेहमीच सहकार्य आणि सहानभूती मिळत असते अशा शब्दात लडखचे मुख्य प्रांताधिकारी अहमद खान यांनी भारतीय हवाई दलाचे मानापासून आभार व्यक्त केले टॉय फेअर इंडिया टॉय फेअरने आपले कारागीर मध्यम लघु सूक्ष्म उद्योग स्टार्टअप्स तरुण डिझायनर्स आणि विचारवंतांसाठी संधीची एक खिडकी खुली केली आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे इंडिया टॉय फेअरच्या समारोप समारंभात ते बोलत होते आपल्या खेळण्यांमधून केवळ आपली समृद्ध संस्कृती आणि वारसाच दिसून येत नाही तर आपल्या मुलांची मने विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहे खेळण्यांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे एवढेच आमचे ध्येय नाही तर भारतात बनलेली आणि विकसित खेळणी म्हणून जगात ब्रँड इंडिया ही ओळख निर्माण करणे हे देखील आहे असं गोयल यावेळी म्हणाले

सिंग यांनी सांगितलं

ट्रायफेडने जीआय महोत्सव आदिवासी कल्याण मंत्रालयाअंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड ट्रायफेडनं लाल बहादूर राष्ट्रीय प्रशासन अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं उद्या आणि परवा जीआय महोत्सव आयोजित केला आहे

मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या प्रांगणात होणार्या या महोत्सवात प्रशिक्षणार्थी अधिकारी या उत्पादक आणि कारागीरांशी संवाद साधून वेगवेगळ्या प्रदेशात उत्पादन ब्रँडिंग पॅकेजिंग आणि विपणन योजना विकसित करण्यात मदत करतील

वने आणि उपजीविकाः शाश्वत लोक आणि पृथ्वी अशी या वर्षीच्या दिनाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांची या दिनानिमित्त प्रशंसा केली आहे भारतात सिंह वाघ बिबटया यांसारख्या विविध वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे आपल्या देशातील जंगलं आणि प्राण्यांचे अधिवास जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले जागतिक वन्यजीव दिन हा वैविध्यपूर्ण वन्य प्राणी जीवनाशी शाश्वत संबंध जोडण्याचा आणि संवर्धानाबाबतच्या प्रयत्नांना बळ देणारा दिवस आहे असं आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे खेलो इंडिया हिवाळी जम्मू आणि काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं काल संपलेल्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांच्या दुसऱ्या टप्प्यात जम्मू काश्मीरनं पदक तालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे

आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घेणं आपल्याच हातात आहे म्हणूनच मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार